मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कोची मंगळुरू नैसर्गिक गॅस पाईपलाईनचं लोकार्पण करण्यात येणार आहे ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा दिवस असून लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी अशी ही अत्याधुनिक योजना आहे असं मोदी यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे

केरळमधील कोची इथं असलेल्या एल एन जी टर्मिनलमधून हा नैसर्गिक वायू अर्नाकुलम त्रिसूर पलक्कड मल्लापुराम कोझिकोडकन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांमधून कर्नाटकमधील मंगळूरू पर्यंत पोहोचविला जाणार आहे

नव्या वर्षातली ही पहिलीच उच्चस्तरीय द्विपक्षीय भेट असेल जयशंकर सात तारखेपर्यंत श्रीलंकेत असतील

गोयल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या अर्थात डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉरच्या सुरु असलेल्या कामांची पाहणी केली आणि त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला

त्यामुळे ती कामं वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलावीत त्यामध्ये कोणतीही कसर राहता कामा नये अशा सूचना गोयल यांनी या पाहणीनंतर झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या ही कामं निर्धारित वेळेत पूर्ण होण्यामध्ये रेल्वे विभागाला येत असलेल्या अडचणींची माहिती मिळाल्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्वांना एका व्यासपीठावर आणून समोरासमोर चर्चा करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही गोयल यांनी दिली देशातील मालवाहतूक वेळेत आणि वेगानं होण्यासाठी भारतीय रेल्वेतर्फे विशेष मालवाहतूक मार्गिका तयार करण्यात येत आहेत

पूर्व मार्गिका लुधियाना जवळच्या सहेनवाल इथून सुरु होऊन पंजाब हरियाना उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंड मार्गे पश्चिम बंगालमधील दानकुनीपर्यंत जाणार आहे तर पश्चिम मार्गिका उत्तर प्रदेशमधील दादरीपासून हरियाना राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रामधून जात मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत पोहोचणार आहे

कोरोना विषाणूच्या रचना बदललेल्या नव्या आणि अधिक संसर्गजन्य असलेल्या प्रकाराला रोखण्यासाठी नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असं आवाहन जॉन्सन यांनी केलं आहे टाळेबंदीच्या नियमानुसार ब्रिटनमधल्या शाळा आजपासून बंद राहणार आहेत तसंच जीवनावश्यक वस्तू अथवा सेवा पुरवणारी दुकाने आणि संस्था वगळता इतर आस्थापना बंद राहणार आहेत ब्रिटनमध्ये कालपासूनच ऑक्सफर्ड कंपनीच्या लशीचा वापर करून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे ब्रिटनमध्ये सर्वप्रथम आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार आता इतर अनेक देशांमध्येही आढळत असून त्याचा प्रसार वेगानं होत असल्यानं त्याला रोखण्यासाठी कृती करणं आवश्यक असल्याचं जॉन्सन म्हणाले

दक्षिण आफ्रिका संसर्ग दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारावर ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये दिल्या जात असलेल्या लसीचा फारसा परिणाम न होण्याचा अंदाज इथल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे त्यामुळं अधिक प्रभावी लसीसाठी प्रयत्न होणं आवश्यक असल्याचा इशारा त्यांनी दिला ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या प्रकाराच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेतला विषाणूच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्यानं आणि हे बदल झालेले कोरोनाचे विषाणू शरीरात तयार झालेल्या प्रतिपिंडांवरच हल्ला करण्याची शक्यता असल्यानं चिंता वाढली असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं

केवळ कार्यक्षम पंतप्रधानच नाही तर एक प्रेरणादायी लेखक म्हणून गाजलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच नाव व्यवस्थापन महाविद्यालयाला दिल्याबद्दल पोखरियाल यांनी आनंद व्यक्त केला भारताचा ध्वज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून भारताचा कार्यकाळ सुरू झाल्यामुळं या सुरक्षा परिषदेत आता भारताचा तिरंगा ध्वज स्थापित करण्यात आला आहे नव्या सदस्य देशांचे ध्वज स्थापन करण्याच्या या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी टी

तिरुमूर्ती उपस्थित होते भारताला आठव्यांदा हे सदस्यत्व मिळाल असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण हा आपला सन्मान असल्याचं तिरुमूर्ती यावेळी म्हणाले

बालगृहातून सज्ञान होऊन बाहेर पडणाऱ्या तरूण तरूणींना त्यांचं शिक्षण आणि प्रशिक्षण पुढे सुरू ठेवून त्यांच्या पायावर उभे राहाण्यास मदत करणे हे योजनेचे उद्दीष्ट आहे योजनेअंतर्गत तरूणांना शालेय साहित्य झेरॉक्स संगणकीय टंकलेखन आदींसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल

ही आग नियंत्रणाखाली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं भारतीय हवाई दलामार्फत सुरू असलेल्या या बाम्बी बकेट मोहिमे अंतर्गत हेलिकॉप्टरच्या साह्याने आग विझवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत

मुंबई आणि चेन्नई या महानगरांमध्येही ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे

श्रीनगर इथं मध्यम प्रमाणात हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे इथलं तापमान उणे दोन ते तीन अंश सेल्सिअस दरम्यान असेल जम्मूत जोरदार पावसाचा अंदाज आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार